मतदान शांततेनं पार पडलं निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यासाठीचा प्रचार शिगेला पोचला जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवरचा व्यापार आज पासून बंद आणि अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात ख्रिस्तियन मिशेलचा जामीन अर्ज काल फेटाळला

सर्वत्र सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती

सकाळी उत्साहात सुरु झालेलं मतदान द्रुपारी उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वच ठिकाणी काहीस मंदावल होत

सहा वाजता रांगेत असलेल्या मतदाराला मतदान करता येतं काल झालेल्या निवडणुकीत माजी पंतप्रधान एच

देवेगौडा हेमामालिनी राज बब्बर कानिमोळी कार्ती चिदंबरम फारुख अब्दूल्ला यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासह डॉ प्रकाश आंबेडकर प्रीतम मुंडे माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांचं भवितव्य काल मतपेटीत बंद झालं

सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड असल्याने मतदान प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला होता पण या ठिकाणी यंत्रात बदल करण्यात आल्यानंतर मतदान सुरळीत सुरु झाले उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल च्या इमारतीत सखी मतदान केंद्रावर आकर्षक सजावट करण्यात आली होती

या मध्ये मतदारांना पिण्याचे पाणी वध्कीय सुविधा दिव्यांग मतदारांना व्हील चेअर तसेच शाळकरी विद्यार्थी स्वयंसेवक स्वच्छता गृह उन्हापासून बचावासाठी मंडपाची व्यवस्था आदी वश्विष्यांमुळे या मतदान केंद्रावर सर्वसामान्य तसंच दिव्यांग मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव मतदान केंद्रात मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड द्रुस्तीनंतर मतदान सुरळीत पार पडलं

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संध्याकाळी संपली

सोमवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील दरम्यान तिसऱ्या टप्प्यातला प्रचार शिगेला पोचला आहे

विविध पक्षांचे नेते झंझावाती प्रचार सभा घेत आहेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना वाऱ्याची दिशा कळून चुकल्यानेच त्यांनी निवडणुकीच्या मद्रमातून माघार घेतली असून आज ते बाराव्या खेळाडूच्या भूमिकेत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पेण इथं जाहीर सभेत बोलताना केली पर्यावरणाचं संतुलन राखून कोकणचा विकास करू अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी काल कणकवलीत झालेल्या प्रचार सभेत दिली सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांचाही त्यांनी खास ठाकरी शक्तीत समाचार घेतला तर भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या राजवटीत राज्यातील जनता समाधानी नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबाग इथल्या सभेत केली स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातला गरीब जिथल्या तिथेच का राहिला याचं उत्तर पुन्हा गरिबी हटावचा नारा देणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहल गांधी यांनी द्यावं असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा काल जालना इथं झालेल्या रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभेत म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉप्रेस अध्यक्ष राह्ल गांधी यांनीही काल गुजरात कर्नाटकमध्ये प्रचारसभा घेतल्या निलंबन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्याबद्दल निवडणूक आयोगानं ओडिशातल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याला बृधवारी रात्री निलंबित केलं विशेष संरक्षण पथकाचं अर्थात एसपीजीघं संरक्षण असलेल्या व्यक्तींसंबधींच्या निकषांचं उल्लंघन केल्याबद्दल या अधिकाऱ्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे

कोकणातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून रायगडची ओळख आहे रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पेण श्रीवर्धन अलिबाग महाड तर रत्नागिरी जिल्हयातील दापोली गुहागर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे

रायगड लोकसभा मतदारसंघाला फार मोठा राजकीय इतिहास आहे नव्याने पुनर्रचना होण्याआधी कुलाबा लोकसभा मतदार संघ म्हणून याची ओळख होती राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात काँग्रेसने मोठं यश मिळवलं पण क्लाबा मतदारसंघ त्यावेळी शेतकरी कामगार पक्षासोबत राहिला

दत्ता पार्ील यांचा पराभव केला त्यानंतर दोनवेळा शेकापचे रामशेठ ठाकूर निवडून आले

रायंदा मात्र राष्ट्रवादी सुनिल त क्रिरे विरुद्ध शिवसेनेचे अनंत गिते अशी सरळ लढत या मतदारसघात होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरु पुणे

या संदर्भात गृह मंत्रालयानं आदेश जारी केले

मिशेल अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी गख्यिवहार प्रकरणातील कथित दलाल ख्रिस्तियन मिशेल याचा जामीन अर्ज दिल्ली न्यायालयानं काल फेटाळला इस्टरचा सण कुटुंबियांसमवेत साजरा करण्यासाठी सात दिवसांचा अंतरिम जामीन देण्याची मागणी मिशेलनं याचिकेद्वारे केली होती

खरीप आढावा गडचिरोली शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची खबरदारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी तसंघ शेतकऱ्यांना अपघात आणि पीक विम्याची रक्कम तातडीने अदा करावी असे निर्देश गडघिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले

यावेळी जिल्हाम उपनिबंधक आनंद कटके जिल्हाय माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते या सेंटरमधून सोशल मिडीयावरील पोस्टंवर लक्ष ठेवण्यात येत आहे

निधन सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाह विश्वनाथ गुरव यांच्यावर काल यावली इथं अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचं परवा बुधवारी हृदयविकारानं निधन झालं

उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील